विदयासागर राव यांनी आज स्वाक्षरी केली वैदयकीय आणि दंत वैदयक पदवी तसंच पदवीत्यूर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी एस इ बी सी अर्थात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी राज्यसरकारच्या सल्ल्यावरुन राज्यपालांनी हा अध्यादेश जारी केला आहे

कोयना धरणातला जलसाठा कमी झाल्यामूळं राज्याला वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातून एक हजार मेगावॅट विजेचं उत्पादन होतं

या साठ्यासह जलविद्युत प्रकल्पाच्या या चौथ्या टप्प्यात फक्त नऊ दशलक्ष घनफूट साठा उपलब्ध असेल जे केवळ काही दिवसांसाठी प्रेसं असेल असंही या निवेदनात नमूद केलं आहे ध्ळे जिल्ह्यात गंभीर दृष्काळी परिस्थिती लक्षात घेता विशेष मदत देऊन नवे सिंचनाचे प्रकल्प हाती घ्यावेत आणि अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत अशी मागणी शिवसेनेनं जिल्ह्याचे पालक सचिव मनुकमार श्रीवास्तव यांच्याकडे केली आहे

यवतमाळच्या पांढरकवडा वन क्षेत्रात प्न्हा वाघांची दहशत निर्माण झाली असून पांढरकवडा मारेगाव झरी ताल्क्यात वाघांचा संचार आहे वाघांचे हल्ले वाढल्यानं संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकड्रन जनजागृती सभांचं आयोजन करण्यात येत आहे मानद वन्यजीव रक्षक डॉ रमझान विराणी यात मार्गदर्शन करत आहेत लोकसभा निवडण्कीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होताच काल संध्याकाळ पासून प्रसार माध्यमांमधून निवडणूक निकालाचे कल जाहीर होऊ लागलेत सर्वेक्षण करणाऱ्या बहतांश संस्थांनी भाजपा आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएला बहमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल मधे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्न्हा सता मिळणार असा सर्वसाधारण निष्कर्ष प्ढं आल्यानं गुंतवणुकदारांमधे खरेदीचा उत्साह वाढल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं

बँकीग क्षेत्राचे समभाग आज विशेष तेजीत राहिले

ते मलकाप्रहन अन्राबादकडे निघाले असताना मलकापुराजवळ असलेल्या रचना फॅक्टरीसमोर नागपुरच्या दिशेनं भरधाव निघालेल्या कंटेनरचा टायर फ्टल्यानं तो टाटा मॅजीकवर जाऊन आदळला जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे

काल रात्री साडेबाराच्या सुमाराला दिंडोरी तालुक्यात वणीनजीकच्या कृष्णगावाजवळ हा अपघात झाला हे सर्वजण सप्तशृंगी गड इथं नवस फेडण्यासाठी गेले होते तिथून रात्री उशिरा नाशिकला परतत असताना कृष्णगावनजीक त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकानं गाडी रस्त्यात असलेल्या गतिरोधकाजवळ थांबवली त्यावेळी काही भाविक गाडीतून उतरत असतांना पाठीमागून भरघाव वेगानं आलेल्या मालट्रकनं धडक दिली त्यात चार जण जागीच ठार झाले

रायगड जिल्ह्यात खालापूर हद्दीत माडपनजीक खासगी प्रवासी बस आणि भरधाव मोटारीच्या अपघातात दोघं मृत्यूम्खी पडले आहेत आज सकाळी साडे सात वाजता हा अपघात झाला मोटारीचा चालक आणि त्यातील आणखी एका प्रवाशाचा यात मृत्यू झाला

अपघातातल्या जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केलं आहे गडचिरोली जिल्ह्यात कोठी पोलीस चौकीजवळ आज सकाळी माओवाद्यांनी गोळीबार केला

त्याला पोलिसांनी चोख प्रत्य्तर दिलं ही चकमक तासभर सुरु होती त्यानंतर माओवादी जंगलात पळून गेले या चकमकीत दोन्ही बाजूनी कसलीही जिवीत हानी झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातली श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेचे विदयमान नगरसेवक आणि पाणीप्रवठा समिती सभापती संजय तेलनाडे आणि त्यांचा भाऊ विद्यमान नगरसेवक सूनील तेलनाडे यांच्यासह बारा जणांविरुद्ध आज संघटित गून्हेगारी कारवायाबददल पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी मोका कारवाईचा बडगा उगारला या टोळीच्या बेकायदेशीर व्यवहारांची कायदेविषयक बाजू सांभाळणारे एडवोकेट पवन क्मार उपाध्ये यांनाही मोक्का लावला आहे यापूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या माजी उपमहापौर शमा मूल्ला त्यांचे पती सलीम मूल्ला यांच्यासह त्यांच्या टोळीविरुद्ध सुद्धा मोका कारवाई नुसार जेरबंद करण्यात आले

काल रात्री उशिरा आरे रस्त्यावरच्या जून्या तपासणी नाक्यावर गस्ती पथकानं ही कारवाई केल्याचं आज एका पोलीस अधिका यानं सांगितलं

तर राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे